वाराणसी इथं आयोजित पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसाचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या साडे चार वर्षांच्या कालावधीत सात कोटी बनावट लाभार्थी शोधून काढले असून थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत विविध योजनांतर्गत पाच लाख ऐंशी हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली मॉरिशसचे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रवासी भारतीयांमुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढल्याचं मत सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं तर मॉरिशस पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी प्रवासी भारतीयांसाठी हा प्रतिष्ठीत कार्यक्रम असल्याची भावना व्यक्त केली

ते आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलत होते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आल्यापासून मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाल्याचं ते म्हणाले निवडणूक आयोगानं मतदानाची पावती योग्यरित्या वितरित करावी जेणेकरुन नागरिकांना त्यावरचा विश्वास वाढेल असंही नितीश कुमार म्हणाले

या प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती आयएनएक्स कंपनीचे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे ही या प्रकरणात आरोपी आहेत

यावर्षी भारताचा आर्थिक विकासदर सात पूर्णांक पाच दशांश राहील तर पुढील वर्षी सात पूर्णांक सात दशांश राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी काल दावोस इथं प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे आसाम सरकारनं खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे काल आसाम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यापूर्वी गुजरात ओडीशा त्रिपुरा सिक्कीम या राज्यांनीही हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

या विजयामुळे आनंद नॉर्वेच्या मॅग्रस कार्लस बरोबर स्पर्धेत संयुक्तरित्या प्रथम स्थानावर आहे या आधीच्या फेरीत आनंदनं रशियाच्या व्लादिमीर क्रामनिकचा पराभव केला होता

पहिल्या फेरीत पेस समंथा जोडीनं जेकोस्लोवाकियाचा क्वेता पेश्क आणि नेदरलँडची वेस्ली कूलहॉफ या जोडीचा सहा चार पाच सात असा पराभव केला

पी व्ही सिंधू सायना नेहवाल किदांबी श्रीकांत समीर वर्मा एच एस प्रणय आणि बी साई प्रणित या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहेत महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा पहिल्या फेरीतला सामना उद्या चीनच्या लि श्रुई विरुद्ध होणार आहे

आयसीसीनं हे मानांकन आज जारी केलं आयसीसीचा सर्वोत्तम प्रुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार ही विराट कोहलीला जाहीर झाला आहे